आयसीसी क्रिक्ट्र विश्वचषक स्पर्धेत आज साउदम्टन इथे भारताचा दक्षिण आफ्रिक्शी सलामीचा सामना जम्मू कश्मीरमधल्या मतदार संघांची पुनर्रचना करण्यासाठी केंद्रसरकार पुनर्रचना आयोग स्थापन करण्याचा विचार करत आहे अशा आशयाच्या बातम्या माध्यमांमार्फत पसरवल्या गेल्या आहेत या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचं स्पष्टीकरण काल केंद्रसरकारतर्फे देण्यात आलं गृहमंत्री अमित शहा गृहसचिव आणि काही वरीष्ठ अधिका यांची काल नवी दिल्ली ध्वं पुनर्रचना आयोग स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली अशी बातमी काही माध्यमांतर्फे देण्यात आली होती तिचं केंद्रसरकारनं खंडन केलं आहे जम्मू कश्मीर विधानसभेच्या निवडणुका यावर्षी घेण्यावावत निवडणूक आयोग विचार करणार आहे राज्यातल्या एकंदर स्थितीची पाहणी करण्याचं काम आपण चालूच ठेवणार आहोत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे अमरनाथ यात्रा संपल्यावर आणि सर्व स्तरातून माहिती घेतल्यानंतर आपण राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु असं आयोगानं सांगितलंय जम्मू कश्मीरमध्या झिंशयित दहशतवाद्यांनी आज स्थानिक महिलद्वी गोळ्या घालून हत्या कली पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी झालखी या घटनतीएक तरुणही जखमी झाला आहज़रबल काकोपोरा परिसरात राहणाऱ्या या महिलसी घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या जखमी युवकावर श्रीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत

जागतिक आर्थिक प्रगती अहवालात जागतिक बँकेनं वाढीचा हा दर पुढच्या दोन वित्तीय वर्षात कायम राहील असं म्हटलं आहे

टीडीएस पत्रक भरण्यात झालेली सुधारणा लक्षात घेता हा वाढीव वेळ दिली असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मडळानं म्हटलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात झोला त्यांच्या महत्वाकांक्षी चांद्रयान दोनला चंद्रावर पाठवण्यासाठी योग्य अवकाश मार्ग सापडला आहे

श्रीहरीकोटा ध्रून जीएसएलव्ही मार्क तीन वरुन चांद्रयान अवकाशात झेपावेल चांद्रयान मोहिमेमधील ऑर्बिटर लँडर विक्रम आणि रोअर प्रज्ञान हे तीनही मॉडयूल अवकाशात झेपावण्यासाठी तयार आहेत अशी माहिती झोनं दिली या तीन्ही मॉड्यूल्सची बंगळुरु कें यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे आणि त्या लवकरच उड्डाणासाठी श्रीहरीकोटा िव्हे हलवण्यात येतील अशी माहिती िक्रोतर्फे देण्यात आली

देशाच्या सातव्या आर्थिक गणनेची तयारी सुरु झाली आहे या गणनेचं काम करणा या देशभरातल्या प्रगणकांचं प्रशिक्षण हा यामधला महत्त्वाचा भाग आहे यासाठीच्या राज्य स्तरीय प्रशिक्षण कार्य शाळेला उद्या दिल्लीत सुरुवात होणार आहे केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीनं यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत आज जागतिक पर्यावरण दिन

कालच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सेल्फी विथ सॅपलिंग हा उपक्रम सुरु केला एखाद्या रोपट्यासोबत स्वतःचं छायाचित्र काढून ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करायचं असां हा उपक्रम आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव आणि हिंदी चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यासह जावडेकर आज पर्यावरण भवन िंग वृक्षारोपण करणार आहेत पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तापमान बदलाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून पुढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास सुपूर्द करण्यासाठी वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे पर्यावरण आणि आपली वसुंधरा यांचं संवर्धन आपण सगळे हिरीरीनं करत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे निसर्गाशी ताळमेळ राखला तरच भविष्य सुंदर ठरेल असंही प्रधानमंत्री म्हणाले भारतीय वायूदलाच्या हरवलेल्या प्रवासी विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि उपग्रह सुविधा कार्यरत करण्यात आल्या आहेत या कामी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ओची मदत घेण्यात येत आहे झोचे भूनिरिक्षक उपग्रह कार्टोसॅट आणि रायसॅट हे विमान गायब झालेल्या ठिकाणाचे फोटो घेत आहेत

राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं चिंता व्यक्त केली आहे याबाबतीत देखरेख करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही लवादानं सरकारला दिले आहेत जे माहमार्ग बांधायचे आहेत जे बांधले आहेत तसंच आधीच बांधलेल्या रस्त्यांचाही विचार करून भविष्यकाळातल्या धोरणाच्या अनुषंगानं या देखरेख यंत्रणेचं काम चालावं अशी अपेक्षा आहे याबाबत दोन महिन्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश लवादानं पर्यावरण अणि वन तसंच स्स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांना दिले आहेत आज ईद उल फित्रचा सण देशभरात सर्वत्र साजरा होत आहे पवित्र रमझान महिन्याची सांगता या सणानं होते दिल्लीला ईदचा चांद जरी दिसला नसला तरी उत्तराखंड आणि बिहारमधे तो दिसल्यानं ईद उल फित्र बुधवारी साजरी करावी अशी घोषणा चंद्रदर्शन समितीनं केली आहे भाविकांनी विविध ठिकाणच्या मशिदींमधे आणि ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा केली राजधानी दिल्लीत जामा मशिद फतेपूर मशिद अणि ईदगा मैदानावर नमाज अदा करण्यात आलं यावेळी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता मध्यप्रदेशात ही ईद मिठी ईद म्हणून ओळखली जाते भोपाळमधे शहर काझी ॐ विशेष नमाज अदा करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी यानिमित्तानं लोकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या